नितीन राऊत

प्रमोद येवले यांचं आवाहन

मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन तर बीड जिल्ह्यातल्या एका कोविडग्रस्ताचा समावेश आहे

राष्टीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ विचारवंत पत्रकार माधव गोविंद उपाख्य मा गो वैद्य यांचं काल द्रपारी नागपूर इथं निधन झालं

दैनिक तरुण भारतच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली

त्यांच्या पार्थिव देहावर आज नागपूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत वैद्य यांच्या निधनानं संघ कार्यकर्ते आपल्या ज्येष्ठ छायाछत्राला मुकले या शब्दांत संघानं वैद्य यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी जारी केलेल्या शोकसंदेशात वैद्य यांच्या जीवनकार्यांचा गौरव करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही वैद्य यांच्या निधनाबद्दल द्ख व्यक्त केलं आहे वैद्य यांनी आपल्या विचारांमधून तसंच प्रखर लेखणीतून अनेक राष्टीय तसंच आंतरराष्टीय विषयांवर समाजाचं सातत्यपूर्ण प्रबोधन केलं या शब्दांत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वैद्य यांच्या कार्याला उजाळा दिला त्यांच्या निधनान विदभोतला ज्ञानदीप मालवला असं राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटल आहे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपलं अशी शोकभावना विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली तर देशेसेवेसाठी संघर्ष करणारं झंझावाती वादळ शांत झालं या शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली आहे

गोव्याला कामानिमित्त गेले असता तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचं निधन झालं भारतीय विद्यार्थी सेनेचे ते अध्यक्ष होते दक्षिण मध्य मुंबईतून ते सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले होते रावले यांच्या निधनाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दख व्यक्त केलं आहे

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं वारंवार हात ध्रणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी केलं आहे

नितीन राऊत यांनी म्हटलं आहे कॉन्फेडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्रीज सीआयआयच्या कार्बनविरहित औद्योगिक वाढ नूतनीकरण मार्ग या ऑनलाइन परिषदेत ते बोलत होते या धोरणांर्गत उद्योग आणि शेतीला स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यात येणार असल्यानं राज्याच्या आर्थिक क्षेत्रात क्रांती घडून येईल असं राऊत यांनी नमूद केलं

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आजपासून दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहे आज दुपारी तीन वाजता औरंगाबाद विभागीय आयुक्तालयात या पथकासमोर नुकसानाचं सादरीकरण करण्यात येणार आहे उद्या हे पथक औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी करणार आहे

ते काल लातूर इथं बोलत होते या कायद्यांना काहीजण राजकीय हेतूने विरोध करत असल्याचा आरोप श्रंगारे यांनी केला सरकारने आजपर्यंत कृषीसंदर्भात घेतलेल्या निर्णयांचा शृंगारे यांनी आढावा घेतला

अखिल भारतीय काँग्रेस समितीनं काल त्यांच्या नावाची घोषणा केली माजी आमदार चरणसिंग सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी तर नसीम खान यांची मुंबईच्या प्रचार समिती अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे मुंबई प्रदेश काँग्रेसच्या विविध समित्यांवरील अध्यक्ष आणि सदस्यांची घोषणाही काल करण्यात आली

सांड की आंख आणि छिछोरे या हिंदी चित्रपटांसह प्रवास या मराठी चित्रपटाचा यात समावेश आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली हा महोत्सव येत्या जानेवारी महिन्यात गोव्यात होणार आहे

प्रमोद येवले यांनी केलं आहे

दरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या परिषदेत मराठवाड्याच्या शाश्वत विकासात विद्यापीठांची भूमिका या विषयावर मान्यवर कुलग्रुंनी विचार मांडले वसंतराव नाईक मराठवाडा क्रषी विद्यापीठाचे क्लग्रु डॉ अशोक ढवण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ उध्दव भोसले एमजीएमविद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुधीर गव्हाणे विश्वस्त प्राचार्य डॉ प्रताप बोराडे यांच्यासह अनेक मान्यवर या परिषदेत सहभागी झाले हे विचार मंथन म्हणजे सर्वांगीण विकासाच्या द्रष्टीनं विद्यापीठांनी टाकलेलं पहिलं आश्वासक पाऊल आहे ही सुरुवात अत्यंत सकारात्मक तसंच आशादायक असल्याचं मत डॉ सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केलं

कोरोना विषाणूचा प्रादर्भाव अद्यापही संपलेला नाही या विषाणू संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे

अॅडलेड इथं झालेल्या या सामन्यात काल तिसऱ्या दिवशी भारतीय संघानं अत्यंत सुमार फलंदाजी करत आजवरच्या निच्चांकी धावसंख्येचा विक्रम नोंदवला

त्याच्या या विक्रमाची गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद घेण्यात आली याबाबतचं प्रमाणपत्र गिनीज वर्ल्ड च्या वतीनं त्याला प्रदान करण्यात आलं आहे या यशाबद्दल राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या वतीनं काल हरिकृष्णचा सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला त्याचे प्रशिक्षक प्रविण शिवनगीकर यांचंही विशेष कौतुक करण्यात आलं

महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशावरून काल वसमत रस्त्यावरच्या पाच दुकानातून प्लास्टीक कॅरीबॅग ग्लास पिशव्या तसंच इतर वस्तू जप्त करण्यात आल्या या पाच दुकानदारांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड लावण्यात आला उघड्यावर कचरा फेकणाऱ्या चार व्यक्तींनाही काल प्रत्येकी दोनशे रुपये दंड ठोठावण्यात आला

गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेला हा साखर कारखाना कर्जापोटी लातूर जिल्हा बँकेच्या ताब्यात होता शासनाने थकहमी घेतल्यानं जिल्हा बँकेने या कारखान्याचा ताबा संचालक मंडळाकडे दिला आहे

शेतकऱ्यांनी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोंदणी करावी आणि बाजार समितीचा एसएमएस मिळाल्यावर संबंधीत केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणावा असं आवाहन पणन महासंघाच्या नांदेड विभागीय व्यवस्थापकांकडून करण्यात आलं आहे

ए क्यू दर्जाचा कापूस शेतकऱ्यांच्या घरी शिल्लक असेपर्यंत कापूस पणन महासंघाकडून खरेदी सुरू राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाच्या नाटयशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ संपदा कुलकर्णी यांची रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी फेर नियुक्ती झाली आहे याबद्दल योगेश्वरी शिक्षण संस्थेतल्या सर्व पदाधिकारी संचालक तसंच प्राध्यापक वर्गानं डॉ कुलकर्णी यांचं अभिनंदन केलं आहे औरंगाबाद शहरातली नेहरू भवन ही इमारत पाडून याठिकाणी भव्य व्यावसायिक संकूल विकसित करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे